मराठा आंदोलनाचा जोर आजही राज्यात विविध ठिकाणी दिसून आला शांततापूर्ण आणि सनदशीर मार्गानं लढा चालू ठेवण्याचं आवाहन सकल मराठा मोर्चाने काल केलं होतं सिंधूदुर्ग जालना सांगली नाशिक धुळे या जिल्ह्यांमध्ये आजही निदर्शनं झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे मराठा आरक्षण मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक मधील देवळा चांदवड मतदार संघातील आमदार डॉ राहूल आहेर आणि पश्चिम नाशिक मतदार संघाच्या आमदार सीमा हिरे यांनी आज आमदारकीचा राजीनामा मराठा क्रांती समाजच्या समन्वयकांकडे सुपूर्द केला समाजाच्या वतीने आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं आहे येवला पिंपळगाव बसवंत आणि मनमाड कें रास्ता रोको आणि रेल रोको आंदोलनं झाली

त्याच ठिकाणी आज मुंडन आंदोलन करण्यात आलं कुसुंबा गावात सुरत नागपूर महामार्ग आंदोलकांनी अडवून धरला पोलिसांनी त्यांचं निवदेन घेऊन बाजूला हटवलं आणि वाहतूक सुरळीत झाली सिंधुद्र्ग जिल्ह्यात आज बंदला मोठा प्रतिसाद मिळाला सावंतवाडी देवगड कुडाळ कणकवली श्रे आंदोलकांनी मोठमोठी झाडं तोडून स्स्त्यात टाकली होती तसंच टायर जाळून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला कणकवली मध्ये मोटरसायकल रॅली काढण्यात आली तसंच काही काळ महामार्गावर रास्ता रोको आंदोलन झालं जिल्ह्यात सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता शीघ्र कृती दलाचं पथकही तैनात होतं पोलिस आणि आंदोलकांदरम्यान कसाल पुलाजवळ चकमक उडाली रत्नागिरी जिल्ह्यात आज दापोली आणि संगमेश्वर तालुक्यात मोर्चा काढण्यात आला समाजातर्फे करण्यात आलेल्या आवाहनानुसार दोन्ही तालुक्यांमध्ये बंद पाळण्यात आला रिक्षा खासगी वाहतूक आणि एसटीची वाहतूकही बंद राहिल्यानं प्रवाशांचे हाल झाले कोणताही अनुचित प्रकार घडला नाही दोन्ही ठिकाणच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं दरम्यान मंडणगड तालुक्यात येत्या शनिवारी बंद पुकारण्यात आला आहे सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात मांगले के आंदोलनकर्त्यांनीएसटी बस पेटवली तसंच तीन बसगाड्या फोडल्या उलामप्र पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून परिसरात तणाव निर्माण झाला आहे उिलामपूर आगारातून काही मार्गावरच्या बसगाड्या बंद करण्यात आल्यामुळं प्रवाशांचे विशेषतः विद्यार्थ्यांचे हाल झाले सोलापूर जिल्ह्यात आंदोलकांनी बार्शी बंदचं आवाहन केलं होतं करमाळा श्रें एक एसटी बस अज्ञातांनी पेटवून दिली सातारा जिल्ह्यात फलटण विं ठिय्या आंदोलन सूरू आहे जालना जिल्ह्यातल्या जालना शहरात चार ठिकाणी तसंच बदनापूर भोकरदन जाफराबाद अंबड आणि विरेगाव क्वि मुख्य मार्गावर चक्का जाम आंदोलन झालं काही ठिकाणी वाहनांवर दगडफेक झाली दरम्यान नगरपालिकेचे उपाध्यक्ष राजेश राऊत यांनी आंदोलनाच्या समर्थनार्थ जिल्हाधिका यांकडे पदाचा राजीनामा सादर केला आहे परभणी मध्ये तूफानी दगडफेक झाली त्यात एका पोलिसासह अनेक जण जखमी झाले संतप्त जमावावर पोलिसांना लाठीमार करावा लागला शहरात राज्य राखीव पोलिस दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत परिस्थिती नियंत्रणात असून अफवा पसरवू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे जिंतूर कें दोन तास रास्ता रोको आंदोलन झालं हिंगोली जिल्ह्यात सलग तिस या दिवशी एकही बस धावली नाही त्यामुळं प्रवाशांची गैरसोय झाली कळमनुरीचे आमदार संतोष तरफे यांची गाडी काल हिंगोली धिं अज्ञात व्यक्तींनी पेटवली वाशिम जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरु होत

बीड जिल्ह्यात परळी क्विं गेले नऊ दिवस आंदोलन करणा या कार्यकर्त्यांना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली आंदोलनकर्त्यांच्या मागण्या सकारात्मक दूष्टीनं मुख्यमंत्र्यांकडे आपण मांडू असं त्यांनी सांगितलं विरोधी आमदार असताना आपण मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं होतं जातीपातीच्या भिंती तोडून आपल्याला राजकारण करायचं आहे असं त्यांनी स्पष्ट केलं लातूर जिल्ह्यात पन्नगेश्वर साखर कारखान्यात वृक्षारोपण कार्यक्रम पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाला गेले काही दिवस सुरू असलेल्या आंदोलनामुळे आपण अस्वस्थ असून जातीच्या नावावर राजकारण करण्याचा काळ आता संपला असं त्या म्हणाल्या कुठल्याही मराठी तरुणानं आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी जीव गमावू नये असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे वास्तविक मराठा समाज म्हणून ाविके मोर्चे काढल्यावर सरकारनं ह्यावर तत्परतेनं भूमिका घ्यायला पाहिजे होती पण त्यांनी तसं केलं नाही अशी टीका ठाकरे यांनी प्रसिद्वी पत्रकात केली आहे कायद्याच्या पातळीवर आणि संविधानाच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण देण्यात कोणत्या अडचणी येत आहेत हे सरकारनं सविस्तर सांगावं नाही तर सत्तेत राहू नये असंही या पत्रकात म्हटलं आहे

राज्यसभेत शून्यप्रहारात उपस्थित चचेंत ते बोलत होते

यापूर्वी शांततेनं झालेल्या आंदोलनाला हिंसक मार्गावर घेऊन जाण्याचा प्रयत्न चूक आहे असं ते म्हणाले अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा सौम्य करण्याचा विचार नसल्याचं सरकारनं आज लोकसभेत स्पष्ट केलं संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी शून्य प्रहारात एका प्रशाच्या उत्तरात सांगितलं की सध्याच्या कायद्यात विरामचिन्ह असा सुद्धा बदल होणार नाही

भारत वाटवानी आणि सोनम वांगचूक या दोन भारतीयांना या वर्षीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे

या वर्षी एकूण सहा जणांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे

कपाशीचे अनधिकृत बीटी बियाणं विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील सूत्रधारांना पकडण्यात यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसांना यश आलं आहे

शाम प्रभाकर देशपांडे आणि ऋषिकेश दिलीप मोरे अशी या भामट्यांची नावं असून हे दोघेही कृषी केंद्र चालवितात एक महिन्यापूर्वी माईदे चौकात बोगस बियाण्यांची पाकिटं दुचाकीवरून घेऊन जाणाऱ्या दोघांना कृषी विभाग आणि पोलिसांनी पकडलं होतं

ब्ल्यूचिप कंपन्या स्टेट बँक आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग आज तेजीत राहिले

जागतिक बाजारातला मजब्त कल आणि स्थानिक सराफांनी खरेदीवर दिलेला भर यामुळे दरात वाढ झाली

उद्योग जगत आणि नाणी निर्मात्यांकडून मागणी घटल्यामुळे चांदीचे दर घसरले

तर उत्तर प्रदेशाचे राज्यपाल राम नाईक या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते

या कार्यक्रमात मोहन भागवत आणि राम नाईक यांनी सुधीर फडके यांच्या आठवणींना उजाळा दिला सुधीर फडके कायम कर्तृत्व दृढता आणि सत्यनिष्ठेनं जीवन जगले त्यांचे हे गुण आत्मसात करून समाजात परिवर्तन घडवूया असं आवाहन सरसंघचालकांनी केलं सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे गायक सुरेश वाडकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

शितप याचा जामीन अर्ज द्स यांदा फेटाळला गेला आहे येत्या दोन दिवसात कोकणात बहुतेक ठिकाणी आणि विदर्भात बरेच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे याकाळात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान शास्त्र विभागाच्या अंदाजात म्हटलं आहे